नवनिर्मिती तंत्रज्ञान आणि सांधिक कार्य हे येणाऱ्या काळचे तीन महत्वपूर्ण स्तंभ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

शिवसेनेचे युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार

आकाशवाणी नागपूर केंद्राला संगीत विभागात ऑर्डर ऑफ मेरीट प्ररस्कार

ज्येष्ठ सिने आणि नाट्य अभिनेते विज्ञ खोटे यांचं आज निधन संपूर्ण जग भारतकाडे मोठ्या संधीची भूमी या आशेनं पाहात असल्याचं पंतप्रधान वरेंद्र मोदी म्हणाले नवनिर्मिती तंत्रज्ञान आणि सांघिक कार्य हे येणाऱ्या काळाचे तीन महत्वपूर्ण स्तंभ असल्याचंही पंतप्रधान म्हणाले ते आज चेन्नई इथं आयआयटी मद्रासच्या दीक्षांत समारोहात संबोधित करताना बोलत होते भारताची पाच ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाट्वाल असून हे लक्ष प्राप्त करण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांचं विशेष योगदान अपेक्षित असल्याचंही पंतप्रधान म्हणाले

स्वच्छ भारत मोहिमेची माहिती जाणून घेण्यासाठी जगातले अनेक देशांचे मंत्री भारतात येत आहेत

मोदी सरकारचं स्वच्छ भारत अभियान हे जगासाठी चांगलं उदाहरण असून या अभियानामुळे भारतीय समाजाचा स्वच्छतेकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे असंही त्यांनी सांगितलं

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका पीठानं या सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत

न्यायमूर्ती एन व्ही रामना यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ या याचिकांवर सुनावणी घेणार आहे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती विविध स्विधा तसंच म्क्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूका पार पाडण्यासाठी आचारसंहितेचं काटेकोर पालन या दोन्ही कार्यांसाठी निवडणूक आयोगाकडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून अनेक एप्लिकेशन्स मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत

ही तीनही एप्स ग्गल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत सरकारला सर्व स्तरावर आलेल्या प्रचंड अपयशाम्रळे लोकसभा निवडणुकीनंतर दररोज वातावरण बदलत आहे त्यामुळं निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर इथं व्यक्त केला

त्यात थोरात यांचं जिल्ह्यातून एकमेव नाव आहे त्यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करुन संगमनेर विधानसभा मतदार संघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे मोठ्या संख्येनं स्त्री पुरूष पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात पुढं म्हणाले की केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा सत्तेसाठी गैरवापर करीत आहे हे जनतेला मान्य नाही आर्थिक मंदी आणि सरकारच्या च्रकीच्या मनमानी धोरणांमुळे सरकारवर जनता प्रचंड नाराज आहे त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकांमध्ये मोठे परिवर्तन होताना दिसत आहे परिणामी राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

त्यावेळी पुढील रणनिती आखली जाईल असंही थोरात यांनी स्पष्ट केलं शिवसेनेच्या युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचं स्पष्ट केलं मुंबई इथं आज झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी या मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे

विधानसभा निवडण्कीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचाच म्ख्यमंत्री असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तसंच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर या मतदारसंघातून आपलं नामांकनपत्रं दाखल केलं बहुजन वंचित आघाडीचे महासचिव गोपिचंद पडळकर यांच्यासह ध्ळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रस आमदार काशिराम पावरा आणि ताल्काध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रम्ख उस्थित भाजपात प्रवेश केला

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मंदडा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला परळी इथं गोपीनाथ गडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी नमिता मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आज एकूण पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलं यामध्ये धामणगाव अमरावती आणि अचलपूर इथूल प्रत्येकी एक तर बडनेरा मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून एका उमेदवारांनी उर्ज दाखल केला आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल झाला तसंच गडविरोली जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यात हा अपघात झाला श्याम होळे असं मृत तरुणाचं नाव असून संतप्त जमावानं मंत्र्यांच्या वाहनाचं नुकसान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

निवडण्कीत सामील मान्यताप्राप्त अथवा अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष अथवा अपक्ष यांची माहिती मतदानाचा दिवस मतदान केंद्र निवडण्कीचा जाहीरनामा मिरवणुकाप्रचार घोषणा आणि सर्वसामान्य व्यवहार यात काय मर्यादा पाळाव्यात यासंबंधी या संकेतस्थळावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत

या कार्यक्रमाच्या वियोजनासाठी संगीत विभागाचे प्रभारी प्रकाश आत्राम यांनी प्रस्तुतीकार्य सांभाळले तर वरिष्ठ उद्योषिका राधिका पात्रीकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले होते भालेराव यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व चमूचं विशेष कौतूक करण्यात आलं आहे विविध कार्यक्रम विभागात देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातूल केवळ नागपूर आकाशवाणीच्या संगीत विभागानं हा सन्मान मिळवला आहे अन्य श्रेणीमध्ये देशभरातील आकाशवाणीच्या विभागांनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी विशिष्ट प्रस्कार प्राप्त केले आहेत

कामठी इथल्या आर्मी पब्लिक स्कुलच्या सात विद्याध्यांची राष्ट्रीय स्तरावरील मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे